ओकुहारा विजयी जल शक्ति अभियान जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज द्रदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे यानिमित्तानं केन बेटवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशकी मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येणार आहे आकाशवाणीवरुन या कार्यक्रमांचं प्रत्यक्ष वर्णन द्पारी साडेबारा वाजल्यापासून करण्यात येईल नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेटवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून आणि दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेटवा नदीत पाणी सोडण्याचा उद्देश आहे

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अवर्षणप्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रचंड लाभ होणार आहे यातून नदी जोडण्याध्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही जल शक्ति अभियानः पावसाला झेला ही मोहीम शहरी तसंच ग्रामीण भागात देशभरात हाती घेण्यात येईल

छत्तीसगड शाळा कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे छत्तीसगड राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये आणि अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

दहशतवादविरोधी पथकाचे उप महानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी काल या संबंधात माहिती दिली

दरम्यान मुंबईचे माजी पोलिस प्रमुख परम बीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे या महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणाघी सखोल चौकशी पोलिस प्रशासनाचा आणि जनतेचा आदर करणाऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीने केली पाहिजे असं पवार यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं यासाठी माजी पोलिस प्रमुख जूलियो फ्रांसिस रिबेरो यांचं नाव पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलं आहे निवडणका तामिळनाडू केरळ आणि पुदुष्वेरी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे

आसाम आणि पक्षिम बंगालमधील तिसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवसही आज आहे

निवडणुका होणाऱ्या सर्वच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात प्रचार शिगेला पोहोचला आहे ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नङ्डा आसाम आणि ठिकठिकाणी प्रचार घेणार आहेत पुदुच्चेरी इथं भा ज पा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रोड शो नियोजित आहे

जल जीवन हरियाली ही वर्धापन दिनाची यंदाची संकल्पना आहे इतर राज्यातील वाढत्या कोविड प्रादु्भावामुळे राज्य सरकार वर्धापन दिन लहान प्रमाणात साजरा करणार आहे

प्रारंभीच्या काळात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनी महत्वाची कामगिरी केली नंतर अन्य विमान कंपन्याही यात सहभागी झाल्या

वंदे भारत हे केवळ अडकलेल्या आणि संकट्रस्त नागरिकांना परत आणण्याचे अभियान नसून आशा आणि आनंद यांचही अभियान आहे असं पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

मणीहाल इथं दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केंला असं पोलिसांनी सांगितलं

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा शोध मोहीम सुरूच होती बॅडमिंटनद्र ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील प्रुषांच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ली झी जिया ने विजेतेपद मिळवलं आहे

नमस्कार